व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्यास न्याय व्यवस्थेवरील ठपका दूर करणं शक्य असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

संयुक्त कमांडर्स परिषद केवडिया इथं पंतप्रधानांच्या संबोधनाने संपन्न

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकं रवाना

यासाठी प्रादेशिक भाषांचा वापर वाढवणं न्याय प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं लवाद आर्बीट्रेशन या व्यवस्था अधिक सक्षम करणं आदी उपाययोजना राबवता येतील असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मध्य प्रदेशात जबलपूर इथल्या न्यायिक अकादमीच्या दीक्षांत समारंभात बोलताना व्यक्त केलं आजही सर्वसामान्य नागरिकांचा शेवटचा आधार न्याय व्यवस्था असते न्यायाधीशांनी निष्पक्ष असावं अशी समाजाची अपेक्षा असते न्यायाला होणारा विलंब हा अन्याय असतो अर्थात न्याय मिळण्यास लागणारा विलंब हा फक्त न्यायालायांमुळे होतो असं नाही या व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्यास न्याय व्यवस्थेवरील हा ठपका दूर करणं शक्य आहे यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे नवनवीन संशोधन उत्तम पद्धती तंत्रज्ञान यांचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे असंही राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रपती आजपासून दोन दिवसाच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत पंतप्रधान गुजरातमध्ये केवडिया इथल्या लष्कराच्या कमांडर परिषदेचा समारोप आज झाला समारोपाच्या सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तीन दिवसांच्या या परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह लष्करी अधिकारी तसंच संरक्षण मंत्रालयाच्या सचिव स्तरावरील काही अधिकारी सहभागी झाले होते या परिषदेत पहिल्यांदाच जवान तसंच ज्यूनिअर कमिशन्ड ऑफिसर्सनी भाग घेतला होता दर तीन वर्षांनी तिनही लष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या विचारमंथनासाठी ही परिषद घेतली जाते ही परिषद बहुस्तरीय संवादात्मक अनौपचारिक आणि माहितीपूर्ण होण्यासाठी यावर्षी या परिषदेत अधिकारी आणि जवानांनाही सहभागी करून घेण्यात आलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

कोविड साथीवर नियंत्रण मिळवण्यात ते राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला मदत करणार आहेत महाराष्ट्राच्या पथकाचं नेतृत्व डॉ

रविंद्रन तर पंजाबच्या पथकाचं नेतृत्व डॉ

ही पथकं कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झालेल्या भागाला भेट देऊन त्यामागची कारणं शोधणार आहेत तसंच प्रसार रोखण्यासाठी राज्यांच्या आरोग्य विभागानं करायच्या उपाययोजनांबाबत मुख्य सचिव आणि गृह सचिवांना सविस्तर माहिती देतील

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था अर्थात आय

लसीकरण माजी सैनिक लष्करातील निवृत्त अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच कोविड लसीकरण पुढच्या आठवड्यात केलं जाणार आहे लष्कराच्या रुग्णालयांमध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या लसीकरणाला परवानगी दिली आहे कोविन संकेतस्थळावर लष्करी वैद्यकीय सुविधा विभागाची नोंदणी झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात लसीकरण सुरू होऊ शकेल असं लष्करातर्फे सांगण्यात आलं

कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या कामकाजासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं प्रमाणित कार्यपद्धती आखून दिली आहे तसंच अनेक सूचनाही जारी केल्या आहेत मंगळवार बुधवार आणि गुरुवारी सुनावणीत सहभागी असलेल्यांची संख्या आणि न्यायालयांची मर्यादित संख्या विचारात घेऊन प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीद्वारेदेखील कामकाज चालेल सोमवार आणि बुधवारी मात्र दूरदृश्य प्रणालीद्वारेच सुनावणी होईल

या दिवसानिमित्तानं देशभरातील जनौषधी केंद्रांचा हा संक्षिप्त आढावा ध्वनी जनौषधी दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते शिलाँग इथं देशातलं साडेसात हजारावं जनौषधी केंद्र देशाला समर्पित करण्यात येईल प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेच्या लाभार्थ्यांसोबत देखील ते संवाद साधतील या केंद्रांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना ते पुरस्कारही देणार आहेत दर्जेदार औषधं परवडणाऱ्या किमतीत देण्याचा प्रयत्न जनौषधी केंद्रांद्वारे केला जातो एकंदर साडेसात हजार जनौषधी केंद्रांद्वारे देशातील सर्व जिल्ह्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे

मार्च महिन्याचा पहिला आठवडा देशभरात जनौषधी आठवडा म्हणून साजरा केला जातो यावेळची संकल्पना जनौषधी सेवाही रोजगारही अशी असून आठवड्याचा शेवटचा दिवस जनौषधी दिवस म्हणून साजरा केला जातो आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आनंद चतुर्वेदी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज या मेळाव्याचं उद्घाटन झालं

याद्वारे या संशोधकांना भारतीय शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये त्यांचं संशोधन करण्यासाठी सर्व सरकारी सुविधा वापरण्याची संधी मिळते शेजारील देशांबरोबरची विज्ञान तंत्रज्ञानातील भागीदारी वाढवण्याच्या हेतूनं भारतानं अफगाणिस्तान बांग्लादेश भूतान मालदीवज् म्यानमाँ नेपाळ श्रीलंका आणि थायलंडमधील संशोधकांसाठी ही पाठ्यवृत्ती योजना सुरू केली आहे

गेल्यावर्षी कोविड साथीमुळं कोणालाही ही पाठ्यवृत्ती देण्यात आली नव्हती

एमडीएमके आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जागा वाटप अद्याप बाकी आहे दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रं पूर्णपणे सुरक्षित असून मतदारांनी लोकशाही प्रक्रियेवर संपूर्ण विश्वास ठेवावा असं राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सत्यव्रत साहू यांनी म्हटलं आहे आसाम निवडणक आसाममध्ये भाजपानं विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे

काँग्रेसनं अद्यापही आपली यादी जाहीर केलेली नाही पश्चिम बंगाल निवडणक पश्चिम बंगालमध्ये भाजपानं नंदीग्राममधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात शुभेंदु अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे याआधी ममतांचा उजवा हात असलेल्या बॅनर्जींनी काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे

केरळ निवडणक केरळमध्ये उच्च न्यायालयानं सार्वजनिक ठाकाणी असलेले पक्षांचे झेंडे घोषणा फलक जाहिराती काढून टाकण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबतचे सर्व अधिकार असले पाहिजेत असं न्यायालयानं सांगितलं आहे या निर्णयाच्या प्रती मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला पाठवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत चारचाकी एअरबॅग्ज नव्यानं उत्पादन होणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये आता चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअर बॅग बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे केंद्र सरकारनं वाहन उत्पादकांसाठी ही नवीन नियमावली तयार केली आहे

मोठे अपघात झाल्यास पुढे चालकाशेजारी बसलेल्या व्यक्तीला मोठा धोका असतो त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षाविषयक समितीनंही या एअर बॅग्जसंदर्भात सूचना केली होती

केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय समिती नेमली आहे

अक्षर पटेल आणि आर

अक्षर पटेल सामनावीर तर रविचंद्रन अश्विन मालिकावीर ठरला या मालिकाविजयामुळे भारतानं आयसीसी क्रमवारीतलं अग्रस्थान पुन्हा मिळवलं आहे

बॅडमिंटन स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी

सिंधूनं महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे